दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान करता येईल

हे सगळे मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येत असल्यामुळे मतदानाच्या पार्श्वभूमीवर व्यापक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे

महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन आजपासून सुरु होत आहे या अधिवेशनात आज महाविकास आघाडीची बहुमत चाचणी होणार असून मुख्यमंत्री उद्दव ठाकरे विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जातील शिवसेनेचे सुनील प्रभू राष्ट्रवादी काँग्रिसचे धनंजय मुंडे काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण विश्वासदर्शक ठराव मांडतील आज दुपारी दोन वाजता विधानसभेचं कामकाज सुरु होईल या विशेष अधिवेशनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड निश्वित झाली आहे आज नव्या मंत्र्यांचा परिचयही सभागृहात करून दिला जाईल अधिवेशनाच्या उद्याच्या सत्रात विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत पटलावर ठेऊन या अभिभाषणाबद्दल आभारप्रदर्शनाचा प्रस्ताव मांडला जाईल त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीची घोषणाही उद्या होणार आहे

दिल्ली राज्यसरकार एकीकडे विकास कामांसाठी कर्ज का ति आहे तर दुसरीकडे जाहिरातींवर प्रचंड खर्च करत आहे असं ते म्हणाले दिल्ली राज्य सरकारच्या कारभाराविषयी एका विश्वेषणात्मक अहवालाचं प्रकाशन केल्यानंतर ते प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते

बहुतांश वाहनचालकांनी आपलं वाहनं फास्टटॅंगशी जोडलेली नाहीत त्यामुळे ही मुदत वा बून देण्यात आली आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविद उत्तर प्रदेशमधे कानपूर क्रिं आज एक दिवसाच्या भेटीवर जाणार आहेत या भेटीत ते तीन वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत

श्रीलंकेला आपल्या विकासगाथेत सहभागी करुन घेण्यासाठी भारत उत्सुक आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी म्हटलं आहे राष्ट्रपती भवनात काल श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे आणि राष्ट्रपती कोविंद यांची बैठक झाली या बैठकीत राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितलं की उभय देशांमधले आर्थिक संबंध अधिक वृद्धिंगत करून भारताला दोन्ही देशांमधली परस्पर गुंतवणूक वा बायची आहे विकास सहकार्य हा भारत आणि श्रीलंके दरम्यान असणाऱ्या संबंधांचा सक्षम आधार आहे असं ते म्हणाले

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काल नवी दिल्ली कें झालेल्या बैठकीनंतर मोदी यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

सामूहिक रित्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी विस्तृत चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं श्रीलंकेच्या वेगवान विकासासाठी भारत सर्वतोपरी मदत देईल असं आश्वासन राजपक्षेंना दिल्याचं ते म्हणाले राजपक्षेंबरोबरची चर्चा फलदायी ठरली आहे संपूर्ण भारतीय उपखंड आणि भारतीय सागरी भागाच्या हिताच्या दृष्टीनं देखील या बैठकीत चर्चा झाली तामिळींच्या हिताचं रक्षण श्रीलंका सरकार करेल अशी अपेक्षा मोदी यांनी या परिषदेत व्यक्त केली भारत आणि जपान या उभय देशांदरम्यान परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालय स्तरावरची चर्चा आजपासून नवी दिल्लीत सुरु होत आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस

जयशंकर भारतीय शिष्टमंडळाचं तर जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोटेगी आणि संरक्षण मंत्री टारो के जपानच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील

त्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत हल्लेखोराच्या अंगावर स्फोटकं आ ळ ली हा दहशतवादी हल्ला असल्याचं लंडनच्या दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखांनी सांगितलं या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लंडनमधल्या नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच पालन करावं असं आवाहन केलं आहे अमेरिकेषे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत समाज माध्यमांमुळे निर्माण झालेल्या नंवनवीन आव्हानांचा विचार करण्यासाठी राज्यसभा खासदारांची एक अनौपचारिक समिती गठीत करण्यात येईलअशी माहिती उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी काल दिल्ली धिं आयोजीत एका समारंभात दिली समाज माध्यमांमुळे आपल्या जुन्या कौटुंबिक परंपरांचा हास होत चाललं आहे त्याचा लहान मुलांवर विपरीत परिणाम होत आहे माध्यमांनी देखील संसदेने केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोचवावी आणि सनसनाटी वृत्तांपासून दूर रहावंअसं आवाहनही त्यांनी केलं फेक न्यूजला आळा घालण्यासाठी केंद्रसरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं एक बातमी पडताळणी कक्ष स्थापन केला आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जनतेला आवाहन केलं आहे की समाजमाध्यमांसह तिर कुठेही एखाद्या बातमीबद्दल संशय आला तर ती या कक्षाकडे पाठवावी

अनंतनाग धिं गावाकडे चला हा कार्यक्रम मंगळवारी राबवत असताना दहशतवाद्यांनी अहमद यांच्या दिशेने हातबॉम्ब फेकले त्यात त्यांचा मृत्यू झाला ही मदत तात्काळ अहमद यांच्या परिवाराला मिळावी म्हणू मुर्मू यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात विनाकारण गोळीबार करत पाकिस्ताननं काल पुन्हा शास्त्रसंधीचं उल्लंघन केलं त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं काल रात्री साडेआठ वाजता पाकिस्ताननं बालाकोट परिसरात नियंत्रण रेषेजवळ असलेल्या लष्करी चौक्यांना लक्ष्य करून गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला

लखनौ क्वें सुरु असलेल्या सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत आज सौरभ वर्माचा सामना कोरियाच्या हियो क्वांग ही बरोबर होणार आहे